हा प्रथदर्शी प्रकल्प आहे असं गडकरी याती सातितलं

तर गर्ल्स ऑफ दि सन या चित्रपटती प्रभती सर्वोत्कृष्ट आंतररख्रिय चित्रपट पुरस्कारी पटकविला रुपये दह लखि सन्मत्तिचिन्ह आणि सन्मत्तित्र असं या प्रस्काराचे स्वरुप आहे या प्रस्काराची घोषण महोत्सवखि अध्यक्ष आणि संचत्रिक डॉ

आज य स्पर्धेत बस्किटॉल टेबलटेनिस हॉकी आणि व्हॉलीबॉलचे उपन्तिय तर टेनीस कबड्डी आणि मुष्टियुद्धर्वि अंतिम फेरीतील सक्रिमे होणविआहेत

आजवर आपला मोहक पदन्यास आणि हावाभावानं सांस्कृतिक व्यासपीठं गाजविणाऱ्या दोन निपूण नर्तिका सध्या देशाचं लक्ष वेधून घेत आहेत ते खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांच्या मैदानावरून प्ण्याची देविका घोरपडे आणि मुंबईची मितिका गुणेले या दोघी युवा नर्तिका कुशल मुष्टियोद्ध्या म्हणून या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत

कलाकार पालकांचा वारसा लाभलेली देविका पाश्वात्य शास्त्रीय नृत्यात पारंगत असून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरची अनेक पारितोषिक तिनं मिळवली आहेत

एरव्ही नृत्याच्या मंचावर थिरकणारी पावलं आणि कमनीय बांधा आज प्रतिस्पर्ध्याच्या पावलांचा वेध घेत त्यांना आपल्या ठोशांनी घायाळ करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरणार का याचीच आता उत्सुकता आहे आकाशवाणी बातम्यासाठी पुण्याहून स्वाती महाळंक